ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात काल आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते हाफकिन इन्स्टिट्यूटने औषध निर्माणाबरोबरच कोविडवरील लस संशोधनावर भर द्यायला हवा असंही मुख्यमंत्री म्हणाले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक सीमा व्यास आदी यावेळी उपस्थित होते

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचाकडून गावामधील जनतेचे प्रश्न समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल दिली ग्रामपंचायतींची कामं वेळेवर होत नसल्याबाबत तक्रारी निवेदनं येतात त्या विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे

राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि खासदार प्रफुल पटेल यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आला गोंदिया जिल्ह्याच्या भेटी दरम्यान राज्यपालांनी बिरसी इथल्या नॅशनल फ्लाइंग ट्रेनिंग संस्थेला भेट देऊन पाहणी केली आणि उपस्थितांशी संवाद साधला कोल्हापूर चित्रनगरी कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा बैठक काल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते ही चित्रनगरी विकसित झाली तर चित्रपट आणि मालिकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकते आणि त्याचा फायदा कलाकारांसह तंत्रज्ञ कलाकारांनाही होणार आहे येणाऱ्या काळात चित्रीकरणासाठी आवश्यक असणारी मांडणी कायमस्वरुपी उभारणे कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी वसतीगृहे उभारणे यावर भर देण्यात यावा असंही देशमुख यांनी म्हटलं आहे तसच छत्रपती शाहू महाराज महात्मा बसवेश्वर अशा महान व्यक्तींवर चित्रपट बनविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

अनेक व्यवहार पूर्वी सारखेच नव्या जोमानं सुरू होत आहेत

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर या राज्यातल्या सहा विभागात हा पर्यटन महोत्सव होणार आहे फारशी लोकप्रीय नसलेली पर्यटनस्थळ या निमित्ताने पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न आहे पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभर भटकंती करण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे

पर्यटकांनी या पर्यटन महोत्सवात सहभागी होऊन भटकंतीचा आनंद घ्यावा असं आवाहन राज्याच्या पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर आणि एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून प्रसाद पाठक यांच्यासह अमृता प्रकाश प्णे आदरांजली ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या स्मूतीदिना निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांना अभिवादन केलं बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेतून मानवकल्याणाचा आदर्श निर्माण केला अशा शब्दात त्यांनी आमटे यांच्या कार्याचं स्मरण केलं त्याचबरोबर भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहाद्द्र नारायण मेघाजी लोखंडे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अजित पवार यांनी त्यांनाही आदरांजली वाहिली होमिओपॅथी होमीओपॅथी डॉक्टर्स ग्रामीण आरोग्य सेवेतील महत्त्वाचे घटक असून त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे राज्यातील होमीओपॅथी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात काल आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

परदेशातील खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनेच्या तो संपर्कात होता त्याला परदेशातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते सरबजीतसिंघ नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब पोलीसाना मिळाली होती त्यावरून पंजाब पोलिसांचे गुन्हे अन्वेषणाचं एक पथक आणि नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिकारघाट परिसरातून त्याला अटक केली

कारागृह महानिरीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे तळोजा औरंगाबाद नाशिक नागपूर अमरावती आणि कोल्हापूरच्या कारागृहात खुली व्यायामशाळा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे

इ एस आय सी राज्य कामगार विमा महामंडळाच्या नोंदणीकृत कर्मचा यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत पंतप्रधान जनआरोग्य योजनेतील संलग्नित रुग्णालयांमध्ये या कर्मचाऱ्यांना आता वैद्यकीय उपचार घेता येणार असल्याची माहिती महामंडळाचे पुणे उपविभाग प्रमुख हेमंतकुमार पाण्डेय यांनी दिली आहे

सरपंच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाळवणे ग्रामपंचायतीत पती पत्नी एकाच वेळी सरपंच उपसरपंच म्हणून निवडून आले आहेत जयश्री पठारे आणि सचिन पठारे असं या दाम्पत्याचे नाव असून दोघंही अगोदर बिनविरोध सदस्य झाले आणि नंतर सरपंच आणि उपसरपंच म्हणून त्यांची निवड झाली आदर्श गाव हिवरेबाजारच्या सरपंच पदी विमल ठाणगे यांची तर उपसरपंच पदी पोपटराव पवार यांची निवड करण्यात आली आहे

आणि नांदेड अर्धापूर कंधार धर्माबाद आणि नायगांव या पाच तालुक्यात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच काम पूर्ण झालं आहे वीजचोरी सोलप्र जिल्ह्यात विजेची थकबाकी वसुली आणि वीज चोरी संदर्भात महावितरणने दहा महिन्यांनंतर कारवाईची मोहीम सुरू केली आहे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून थकबाकी वसुली पथकं तयार केली आहेत

इंधन दरवाढ पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दूध उत्पादनही घटले आहे यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यास मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात मोहुर्ली गावाजवळच्या शिवारात काल सकाळच्या सुमारास अडीच ते तीन वर्षे वयाच्या वाघाचा मूतदेह आढळून आला मृत वाघाच्या अंगावर मोठ्या जखमा आहेत शव विच्छेदना नंतरच वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं राजीव कपूर निधन चित्रपट अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

मुंबईत चेंब्र इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

राम तेरी गंगा मैली या चित्रपटानं त्यांची चित्रपट सुष्टीतली कारकीर्द सुरू झाली एक जान है हम झलझला लव्ह मॅरेज आदी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता

सलामीवीर शुभमन गील आणि कर्णधार विराट कोहली यांच्याशिवाय भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर वेळ टिकून राहता आलं नाही

काश्मीर महिला क्रिकेट काश्मिरच्या महिला क्रिकेट संघाने काल पुण्यात लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांची भेट घेतली

स्थानिक विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा यासाठीचा हा प्रकल्प आहे

असीम फाऊंडेशनच्या पुढाकारानं काश्मिरी महिला क्रिकेट संघ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आला आहे हवामान हिवाळा संपत आला असताना राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या अनेक भागात आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार